यामध्ये प्ण्याचे अपर पोलीस महासंचालक रितेश क्मार आणि पुण्याच्या पोलीस उप अधीक्षक सुषमा चव्हाण यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाले आहे इतर पदक प्राप्त पोलीस अधिकाऱ्यांमध्ये पुणे पोलीस विभागातील उपयुक्त शिरिष सरदेशपांडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रतिभा जोशी उप निरीक्षक संजीव गायकवाड पुणे लोहमार्ग पोलीस दलतील पोलीस उप अधीक्षक नरेंद्र गायकवाड यांचा समावेश आहे टाळेबंदीच्या काळात ज्या पथ विक्रेत्यांचा रोजगार गेला त्यांना प्रधानमंत्री पाठविक्रेता आत्मनिर्भर निधीअंतर्गत दहा हजार रुपयांचे कर्जरूपी भांडवल देण्याची योजना पिंपरी चिंचवड महापालिकेने कार्यान्वित करण्याचे ठरवले असून लवकरच केंद्राच्या या योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचं महापौर उषा ढोरे यांनी आज सांगितलं या योजनेअंतर्गत महापालिकेकडे नोंदणीकृत पथ विक्रेता सर्वेक्षणात आढळलेले पथ विक्रेते पूर्वी सर्वेक्षणातून वगळलेले पथ विक्रेते आणि सर्वेक्षणानंतर विक्री करणारे हे या योजनेचे लाभार्थी असतील दरमहा हप्याने जे परत फेड करू शकतात तेच या योजनेसाठी पात्र ठरू शकतात असंही महापौरांनी यावेळी नम्रद केले

याशिवाय आळंदी नगर परिषदेनंही गणेश विसर्जनासाठी इंद्रायणी नदीचा वापर करण्यावर बंदी घातली आहे

पेशवेकाळापासून प्रसिद्ध असलेला प्ण्यातील कसबा पेठेतील सरदार मुजुमदार घराण्याचा गणेशोत्सव यंदा अत्यंत साधेपणाने साजरा होणार आहे

मात्र कोरोना प्राद्रर्भावामुळे उत्सवात यंदा कीर्तन गायन आदी सांस्कृतिक कार्यक्रम होणार नाहीत

त्याचं प्रकाशन आज समाज मध्यामांद्वारे करण्यात आलं

प्रकल्पग्रस्तांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी हे काम बंद पाडलं आहे

जिल्हाधिकाऱ्यांनी काम चालू करण्याचे आदेश महापालिकेला दिले असून आता पोलीस बंदोबस्तात काम करण्याची तयारी महापालिकेतर्फे करण्यात आली आहे

अनेक राज्यांतून जिल्ह्यांतून शिक्षणासाठी तसेच विविध स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी विद्यार्थी प्णे शहरात येतात येत्या सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये विविध स्पर्धा परीक्षा होणार आहेत

जेव्हा एखादं मूल लिहिण्यासाठी पेन उचलते तेव्हा ते केवळ स्वतसाठीच लिहित नसते तर ते देशाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी लिहित असते असं प्रतिपादन नोबेल शांतता पुरस्कार विजेते बालहक्क कार्यकर्ते कैलाश सत्यार्थी यांनी केलं सिंबायोसिसच्या स्वर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आणि स्वर्गीय न्यायमूर्ती वाय

स्वातंत्र्य दिनानिमित्त उद्या पुण्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्ड इथले सर्व बाजार बंद राहणार आहेत यामध्ये फळभाजीपाला पान फुलं केळी बाजार गुळ भुसार गुरांचा बाजार भुई काटा केंद्र पेट्रोल पंप तसच मोशी उत्तमनगर मांजरी आणि खडकी इथले उपबाजार बंद राहणार आहेत प्णे आणि परिसरात आज दिवसभर हलक्या ते माध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी बरसल्या उद्याही शहरात मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल असा पुणे वेधशाळेचा अंदाज आहे तर हा होता आजचा पुणे वृत्तांत